पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या संदीप चौधरीला सूवर्णपदक मख्यमंत्री जळगाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण विभागात जळगाव जिल्ह्यानं चांगली प्रगती केली असून योजनेचं उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जळगावमध्ये केली जिल्हा विकास आढावा बैठकीत ते बोलत होते मुख्यमंत्र्यांनी विविध विभागांच्या आढावा बैठका घेतल्या जळगावमध्ये विविध विकास कामं करण्यासाठी राज्य शासन शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देईल अशी घोषणा त्यांनी केली

अन्य एका कार्यक्रमात सुमारे तीस कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिराचा लोकार्पण सोहळाही काल फडणवीस यांच्या हस्ते पार पडला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नामकरण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करण्यात आलं आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल या विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा झाला

अहिराणी भाषेत आपल्या भाषणाची सुरवात करून मुख्यमंत्र्यानी उपस्थितांची मनं जिंकली जीवनाचं तत्वज्ञान सोप्या शब्दात सांगणाऱ्या बहिणाबाईविषयी मुख्यमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले मनगंटीवार मानसिक विकलांग तसंच शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्याच्या नावाचा समावेश शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतन प्रदान आदेशात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनान घेतला आहे यामुळे अशा अपत्यांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी झाली आहे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल ही घोषणा केली सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनासंबंधीच्या नियमांमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रथम वारसाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मानसिक विकलांग तसेच शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्याला हयातभर कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद आहे शारीरिक मानसिक स्थितीमुळे अशा अपत्यांना हे प्रदान आदेश मिळवताना अनेक अडचणी येतात त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हयातीतच अशा अपत्यांची नावे प्रदान आदेशात समाविष्ट करण्यात आली तर या कार्यपद्धतीत सुलभता येईल हे विचारात घेऊन केंद्राप्रमाणे राज्य शासनानंही कार्यपद्धतीत सुलभता आणली आहे असं मुनगंटीवार म्हणाले

यात अगदी गाव पातळीपासून पोषण अभियानाबाबत जागरूकता कार्यक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमांची नोंद पोषण अभियानाच्या संकेतस्थळावर करण्यात आली

उद्या दिल्लीत या प्रस्कारांचे वितरण होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे मोफत प्रवास राज्याच्या आजी माजी विधिमंडळ सदस्यांना त्यांच्या पत्नीसह किंवा एका सहकाऱ्यासह एस टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत केली जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या सदस्यांनी सर्वसामान्यांचं दळणवळणाचं साधन असलेल्या एस

हेरगिरी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या नागपूरच्या वर्धा रोड इथल्या ब्राह्मोस एरोस्पेस विभागातील तांत्रिक माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी एका अभियंत्याला अटक करण्यात आल्याचं काल अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं निशांत अगरवाल असं या कर्मचा याचं नाव आहे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकांनी संयुक्त कारवाई करून त्याला अटक केली

रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केद्राच्या माध्यमातून कारागृहातील बंदीवानांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबवण्यात येतो आहे भंडाऱ्यातील अशा प्रशिक्षण उपक्रमाचा हा वृत्तांत

या प्रशिक्षणाची सुरुवात भंडाऱ्यात काल जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या उपस्थितीत करण्यात आली या प्रशिक्षणात प्रामुनंने शेतीसंबंधी रोजगार या विषयावर प्रशिक्षण दिलं जाणार आहे दुग्धव्यवसाय गांडूळ खत निर्मिती आणि आधुनिक पध्दतीनं भाजीपाला या शेती पूरक व्यवसायाच्या प्रशिक्षणातून आर्थिकस्तर उंचावणं हा या मागचा हेतू आहे

यामुळे त्यांच्या कुटूंबाला आर्थिक हातभार मिळाल्याचं कारागृह अधिक्षक अनुप कुमरे यांनी सांगितलं भंडान्याहन माधव चंदनकर यांच्यासह प्ण्याहन मंजिरी गानू बालकमार अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाले असून यंदा उत्तम कोळगावकर सुमन नवलकर माधव चुकेवाड विशाल तायडे आदींचा विजेत्यांमध्ये समावेश आहे ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता इथं येत्या गुरुवारी दुपारी तीन वाजता हे पुरस्कार वितरण होणार आहे बेकायदा फलक बेकायदा फलक हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिका यावर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं काल अंधेरी उपनगरातील भाजप नगरसेवक मुराजी पटेल आणि त्याच्या सात समर्थकांना नोटीस बजावली याप्रकरणी बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीनं या नगरसेवकाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती मार्गदर्शन महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा सध्या सिंधूदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली आहे या अंतर्गत काल सकाळी वेंगुर्ल्यात तर संध्याकाळी मालवणमध्ये नवउद्योजक आणि तरुणांना मार्गदर्शन करण्यात आलं

अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणं हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे बनावट नोटा यवतमाळ मध्ये दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे

राणे बांधकाम माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कर्नाळा तारा भागातील फार्म हाऊसची भिंत काल पाडण्यात आली मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामात ही भिंत अडथळा ठरत होती

देशावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी हवाई दल सज्ज असल्याचा विश्वास हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनोआ यांनी गाझियाबाद इथं व्यक्त केला हवाई दलाच्या चित्त थरारक कसरतींनी या वेळी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं परीआशियाई जकार्ता इथं सुरु असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये भारताच्या संदीप चौधरी यानं काल देशाला पहिलवहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं

यवा ऑलिम्पिक ब्यूनॉस आयर्स इथं सुरु असलेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं पहिल्या दिवशी रौप्य पदक पटकावत आपलं खातं उघडलं

हवामान एकीकडे लुबान चक्रीवादळामुळे अरबीसमुद्र खवळला आहे तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरही कमी दाबाच्या पट्टयानं तीव्र स्वरूप धारण केलं आहे

मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे या वादळी वातावरणाने नैऋत्य मान्सूनचा परतीचा मार्ग रोखला असून ईशान्य मान्सूनचं आगमनही लांबणीवर पडलं आहे या सगळ्या हवामानाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम अपेक्षित नाही आपल्याकडचा मान्सून संपला आहे